त्यापैकी पाच लाख रुग्ण केवळ गेल्या आठ दिवसात बरे झाले आहे

ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत

तेलंगण तेलंगणमध्ये कोरोनासाठी चाचण्या केल्या जात असून बाधित शोधून काढले जात आहेत

चित्रपटगृह हिंदी चित्रपट निर्माते कलाकार तसंच मल्टीप्लेक्स असोसिएशननं चित्रपटगृहं सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे गेल्या महिन्यात संघटनेनं कोविड नियमावलीचं पालन करत चित्रपटगृहं सुरू करण्याची प्रमाणीत कार्यपद्धती केंद्र सरकारची काही मंत्रालयं पंतप्रधान कार्यालय आणि नीती आयोगाला सादर केली आहे विमानप्रवास मेट्रो मॉल्स रेस्टॉरंट सुरू होणार असतील तर चित्रपटगृहांनाही संधी मिळायला हवी असं मल्टीप्लेक्स संघटनेनं ट्विटर संदेशात म्हटलं आहे कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर अनलॉकच्या चौथ्या टप्प्यातही चित्रपटगृहं सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही अमित शाह केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना आज सकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं

प्रणव म्खर्जी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती कालपासून आणखी खालावली आहे मुखर्जी यांच्या फुप्फुसात संसर्ग झाल्याचं आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयातून सांगण्यात आलं आहे

चीन शाळा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगातल्या बहुतांश ठिकाणी शाळा बंद असताना विषाणूचं उगमस्थान चीनमध्ये मात्र शाळा सुरू झाल्या आहेत

मास्क घालण तसंच सुरक्षित अंतराचे आणि स्वच्छतेचे नियम पाळणं बंधनकारक करण्यात आलं आहे आंतरराज्य प्रवास करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना येण्यापूर्वी न्यूक्लिक अॅसिड चाचणी करण्यास सांगितलं आहे

चीन बैठक भारत आणि चीन दरम्यान ब्रिगेड कमांडर स्तरावरची बैठक सध्या लडाखच्या चुशूल भागात सुरु आहे सीमेवर शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारताचा कायमच प्रयत्न असतो मात्र चीनकडून ताबारेषेचं उल्लंघन होत असल्याचं भारताकडून या बैठकीत सांगण्यात आलं आहे अश्या परिस्थितीत आमच्या भूभागाचं रक्षण करण्यास आम्ही बांधील आहोत ही भूमिका भारतानं घेतली आहे एकमेकांच्या हद्दीत प्रवेश न करण्याची अट चीन पाळत नसून घुसखोरीचे प्रयत्न सतत केले जात आहेत गेल्या दोन दिवसांत चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला आहे

अदीब सध्या लेबाननचे जर्मनीतले राजदूत म्हणून कार्यरत आहेत अदीब यांच्या नावाला चार भूतपूर्व प्रधानमंत्र्यांनी अनुमोदन दिलं आहे गेल्या महिन्यात बैरूत मध्ये झालेल्या स्फोटानंतर प्रधानमंत्री हसन दियाब यांना पायउतार व्हावं लागलं होतं एअर इंडिया एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाची प्रक्रिया या वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केला आहे नमो ऍपवर काल झालेल्या दृकश्राव्य बैठकीत ते बोलत होते विमानसेवा अथवा विमानतळ सरकार चालवणार नसल्याचं ते म्हणाले

ओणम केरळसह जगभरातले केरळी नागरिक आज ओणमचा सण साजरा करत आहेत केरळच्या शेजारी तामिळनाडू राज्याच्या कन्याकुमारीमध्ये ओणम मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो राजा मावेली अर्थात महाबलीचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र फुलांच्या रांगोळ्या काढल्या जातात

घराघरातून मात्र ओणमसाठी नेहमचाच उत्साह आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी सर्वांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुंबई दुर्घटना संगमरवरी फरशा अंगावर पडल्यामुळे काल मुंबईत दोन मजूरांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे आयआयटी मुंबई परिसरात या फरशा ट्रकमधून उतरवण्याचं काम करत असताना सहा जड फरशा त्यांच्या अंगावर पडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेला कंत्राटदाराचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचं आढळल्यास त्याच्यावर खटला दाखल केला जाऊ शकतो असं वरीष्ठ पोलिस निरीक्षक विजय दळवी यांनी सांगितलं

बिहारमधून हरयाणाकडे ट्रकनं प्रवास करत असताना आज पहाटे या मजुरांचा ट्रक रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्यामुळे हा अपघात झाला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार